पाऊस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसानं काल ही जोरदार हजेरी लावली

त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे या विसर्गामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे अनेक ठिकाणी लोकवस्तीमध्ये पाणी घूसल्यानं लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे विदर्भातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला मराठवाड्यात मात्र काही ठिकाणीच पावसानं हजेरी लावली मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काल दिला मुंबई ठाणे पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे अजून सहा तूकड्या पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे लष्कर नौदल आणि अन्य यंत्रणांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईत मिठी नदीला पूर आला असून चारशे जणांना सूरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे

पिंजाळ नदीवरील पुलाचा काही भाग हा पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला असल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद आहे रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी वाशिष्ठी शास्त्री बावनदी काजळी अर्जुना कोदवली या प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत खेड चिपळूण राजापूर बाजारपेठांमध्ये पाणी भरलं आहे उक्षी नदीमध्ये एक मोटार बुडाली चालक बेपत्ता असून इतर चौघांना वाचविण्यात यश आलं आहे महावितरण कंपनीचे खांब पडल्यानं चिपळूण विभागात आठ हजार शंभर जणांचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे सिंधुदर्ग जिल्ह्यात पावसा सोबत वादळी वारे असल्यानं ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत

कोल्हाप्रला जोडणारे करूळ घाट आणि आंबोली घाट रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद आहेत तर एकमेव फोंडाघाट मार्गे वाहतूक सुरु आहे

गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात सोडलेल्या पाण्यामुळे नाशिक चांदोरी सायखेड्यासह अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे

नदीकाठच्या पाचशे रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं आहे पिंपरी चिंचवड शहरालाही पावसाचा फटका बसला आहे मुळा आणि पवना नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बोपोडी आदर्श नगर अयोध्या नगरीचा परिसर बाधीत झाला आहे

मुळशी धरणाचं पाणी वाले गावच्या पुलावरून वाहत असल्याने मानगाव ताम्हिणी घाट मार्गे पुण्याकडे येणारी वाहतूक काल थांबविण्यात आली होती

पाऊस ओसरण्याची लक्षणं दिसत नसल्यानं ठाणे पालघर नाशिक कोल्हापूर आणि पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रेल्वे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं मुंबईतील उपनगरी वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतानाच रेल्वे प्रशासनानं लांब पल्ल्याच्या काही एक्स्प्रेस गाड्याही काल रद्द केल्या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस मुंबई मनमाड राज्यराणी एक्सप्रेस मनमाड एलटीटी एक्सप्रेस मुंबई शिर्डी साईनगर एक्सप्रेस पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेस पुणे मुंबई डेक्कन क्वीन मुंबई सोलापूर सिद्देश्वर एक्सप्रेस मुंबई चेन्नई मेल मुंबई भूसावळ पॅसेंजर मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आणि भूसावळ पुणे एक्सप्रेसचा समावेश आहे पुण्याला येणारी सिंहगड एक्सप्रेस परवा रात्री मुंबईहून निघाल्यानंतर नाशीक मनमाड मार्गे वळवली होती ती पावसामुळं कसारा घाटात अडकून पडली काल दुपारी साडेचार वाजता सिंहगड एक्सप्रेस इगतपूरी येथून सुटली ती दौंड मार्गे प्रण्यात पोहचली

कोकण रेल्वे काही काळासाठी बंदच ठेवण्यात आली आहे

काश्मीर खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृह सचिव राजीव गौबा यांच्या सह वरिष्ठ स्रक्षा अधिकाऱ्यांबरोबर बठ्कि घेतली फडणविस आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात विरोधी पक्षांचा ऐतिहासिक असा दारूण पराभव होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काल आपल्या महाजनादेश यात्रे दरम्यान गोंदियात केला आपला पराभव समोर दिसत असल्यानंच विरोधक मतदानयंत्रांना दोष देत आहेत असं ते म्हणाले

बांदेकरांनी शुक्रवारी डहाणुतून ही यात्रा सुरू केली आतापर्यंत पोईसर वाडा आणि शहापुरमध्ये त्यांनी महिला मतदारांशी संवाद साधला

पक्षाध्यक्षपदी कोण याचा निर्णय करण्यासोबतच महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक दिग्गजांनी पक्षाशी काडीमोड घेतल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर या बर्क्कीत चर्चा अपेक्षित आहे

ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

बडमिंटन भारतीय बॅडमिंटनपट्र सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड खुल्या स्पर्धेत पुरूष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे

हवामान राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हं नाहीत आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचा ईशारा देण्यात आला आहे कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते कोकण आणि पश्चीम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लावेल विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात मात्र काही ठिकाणीच हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे